मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल संध्याकाळी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात चर्चा केली या भेटीचा संदर्भ देत सामनानं हे वृत्त दिलं आहे

तर दुसरीकडे वित्त मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख योग्य वेळी ठरेल मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील असं सांगितलं ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतेही मतभेद नाहीत असं पाटील यांनी स्पष्ट केलं लातूर महानगरपालिकेच्या परिवहन सभापतीपदी पुन्हा एकदा भाजपाचे मंगेश बिराजदार यांची निवड झाली आहे काँग्रेसचे जिरार सगरे यांचा पराभव करत बिराजदार यांनी विजय प्राप्त केला गेल्या महिन्यात झालेल्या लातूरच्या महापौरआणि उपमहापौरपदाच्या निवडीत कॉंग्रेसनं भाजप सदस्यांना फोडून सत्ता काबीज केली होती पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता

आज या उमेदवारी अर्जाची छाननी होत आहे

या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागात महसूल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची नियुक्ती केली आहे जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात पिपळकोठा गावाजवळ काल प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला ट्रक धडकल्यानं झालेल्या अपघातात नऊ जण ठार तर आठ जण जखमी झाले मुंबई नागपूर महामार्गावर ट्रकचा स्टिअरींग रॉड तुटल्यानं हा ट्रक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी जीपवर जाऊन आदळला त्यामुळे हा अपघात झाला जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतनजवळ काही तस्कर चंदनाची विक्री कऱण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस आणि वनखात्यानं ही संयुक्त कारवाई केली नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ लातूरातील विविध सामाजिकधार्मिक व्यावसायिक संघटनाच्या वतीनं आज पदयात्रा काढण्यात आली राष्ट्रध्वज आणि भगवे झेंडे हातात घेतलेले स्त्री पुरुष या पदयात्रेत सहभागी झाले होते शहराच्या मुख्य मार्गावरुन निघालेल्या या पदयात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ करण्यात आला हिंगोली शहरातील गांधी चौकातूनही आज सकाळी या कायद्याच्या समर्थनार्थ शांततेत भव्य मोर्चा काढण्यात आला तसंच जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं पालघर मध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकत्व कायद्यांच्या निषेधार्थ पालघर जिल्हा बहजन समाजाच्या वतीनं आज मूक मोर्चा काढण्यात आला पालघर मधल्या चार रस्ता ध्रून ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नागपूर छिल्या अरुण जोशी यांची सलग दहाव्यांदामुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे गेल्या नऊ वर्षांत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अरुण जोशी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले प्रभू येशू ख़िस्ताचा जन्मोत्सव उद्या साजरा होणार आहे मिनी जेरुसलेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगरमध्ये येशू ख्रिस्ताच्या मिरवणूका निघायला सुरुवात झाली आहे तर अहमदनगरमधील आणि जिल्ह्यातील अनेक चर्च विद्युत रोषणाईनं उजळून निघाली आहेत सांगली जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांना राज्य बँकेनं कर्जपुरवठा मंजूर केल्यामुळे हुतात्मा विश्वास आणि ग्रीन पॉवर शुगर हे साखर कारखाने अडचणीतून बाहेर यायला मदत होणार आहे